त्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथं आल्यावर कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नाणारवासीयांनी रिफायनरी समर्थनाचे फलक घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की विरोध झाल्यानं प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रकल्पाला असलेलं समर्थन लक्षात घेऊन या प्रकल्पाबाबत फेरविचार केला जाईल सिंध्द्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या सभेत जाहीर केलं तत्पूर्वी कणकवलीत झालेल्या सभेत बोलताना संपूर्ण महाराष्ट्र बदलण्याचं काम गेल्या पाच वर्षात या सरकारनं केलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राणे सिंधर्ल्य दरम्यान युतीबाबत तुम्ही मुख्यमंत्र्याना विचारा पण त्यांनी मला शब्द दिला आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे माझा भाजपा प्रवेश नक्की होईल आणि तो मुंबईत होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला कणकवलीमध्ये महाजनादेश यात्रेचं स्वागत केल्यानंतर राणें पत्रकारांशी बोलत होते महाजनादेश कोल्हापर कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातल्या महापूराला कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरण प्रश्नी मुंबईत लवकरच बैठक घेवू अशी ग्वाही फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये दिली महाजानादेश यात्रेदरम्यान कोल्हापूरमध्ये आर्ले असताना सर्वपक्षीय कृती समितीनं त्यांना अलमट्टी धरणाबाबत निवेदन दिलं होतं

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे आशा कार्यकर्त्यांचं राज्यव्यापी आंदोलन कालपासून स्थगित करण्यात आलं महाजनादेश नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये पोहोचणार आहे उद्या यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल असं वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरिश महाजन यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं पवार उस्मानाबाद राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या बेकारी वाढली आर्थिक मंदीचं संकट आलं आहे अनेक उद्योग कारखाने कंपन्या बंद होत आहेत त्यावर हे सरकार काहीच करत नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल उस्मानाबाद इथं पक्षाच्या संवाद मेळाव्यात बोलत होते आता पक्ष बदलूंना आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या सरकारला मतांचा अधिकार वापरून धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले

काल मराठवाड्यानं आपला हा मुक्तीदिन उत्साहानं साजरा केला

वॉटर ग्रीड आणि इतर नव्या जलसंधारण योजनांमुळे मराठवाडा लवकरच दुष्काळमुक्त होईल असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काल औरंगाबाद इथं हैदराबाद मुक्तीसंप्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य समारंभात बोलताना दिला मराठवाङ्यात सर्वत्र काल मुक्तीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं उस्मानाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण संपर्कमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते झालं अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या लढ़्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली जालन्यातल्या हतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमात संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी मुक्तीसैनिकांच्या व्यक्तिगत भेटी घेऊन त्याचं स्वागत केलं लातूर नांदेड बीड हिंगोली परभणीतही ध्वजारोहण झालं स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीलढ्यातील ह्तात्म्यांना आदराजली अर्पण करण्यात आली आकाशवाणी बातम्यांसाठी जालना आणि उस्मानाबादच्या प्रतिनिधीसह प्ण्याहन मंजुषा गायधनी मक्तीदिन लातर एका बाजूला संपूर्ण देश स्वतंत्र व्हावा यासाठी लढणारे स्वातंत्र्याचे उपासक असतानाच दूसरीकडे देशातली संस्थान आणि त्यांचं वर्षस्व अबाधीत राहण्यासाठी काही विकृत वृत्ती अस्तित्वात होत्या त्या विकृतीचा आणि त्या वृत्तींच्या लोकांचा नाश करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे स्वामी रामानंद तीर्थ हेच खऱ्या अर्थानं मराठवाड्याचे महात्मा होते असा विश्वास प्रा

रणदिवे यांनी व्यक्त केला ते काल लातूर इथं मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित त्रिपुरा व्याख्यान मालेच्या पहिल्या सत्रात बोलत होते मोदी पटेल हैदराबाद मुक्तीदिनाचं श्रेय तत्कालिन गृहमंत्री सरदार पटेल यांना जातं काश्मीर बाबत नुकत्याच घेतलेल्या निर्णयामागील प्रेरणास्रोतही सरदार पटेलच आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमध्ये केवडिया इथं जाहीर सभेत केलं पंतप्रधान मोदी यांचा काल वाढदिवस होता त्यांनी आपल्या मातुःश्रींचे आशिर्वाद घेतले राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत निवडणक आयोग राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या उद्देशांनं केंद्रिय निवडणूक आयोगाचे अधिकारी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशिल चंद्रा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे एसआयटी आळंदी इथल्या विश्वशांती केंद्राच्या वतीनं दिला जाणारा या वर्षीचा श्री ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता प्रस्कार पद्मविभूषण डॉ करण सिंग यांना जाहीर झाला आहे माऊलीची सुवर्णजडित मूर्ती सुवर्णपदक सन्मानपत्र शाल आणि सव्वापाच लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

विश्वनाथ कराड यांनी दिली आहे महावळेश्वर राज्यात पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूनं सध्याच्या महाबळेश्वरला लागून असलेल्या परिसरात सुनियोजित नवीन महाबळेश्वर विकसित केलं जाणार आहे त्याबाबतचा हा वृत्तांत राज्याच्या नगर विकास विभागानं नवीन महासबळेधर विकसित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्याबद्दलची अधिसूचना नुकतीच जारी झाली

या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून सुनियोजित विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे सध्याच्या महाबळेश्वर गिरिस्थान परिसराचा धोकादायक रीतीने विकास सुरु असुन त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होऊ शकतो हे लक्षात घेऊनच नव्या गिरिस्थानाचा सुनियोजित विकास करण्याचं धोरण आखण्यात आल्याचं नगर विकास खात्याच्या सूत्रांनी सांगितलं

या संपूर्ण परिसराचा विकास आराखडा लवकरच तयार केला जाणार आहे

या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढले जातील अशी माहिती सामान्य प्रशासन विभागानं काल दिली

तोपर्यंत तिथलं एकही झाड तोडू नये असे आदेश काल मुंबई उच्च न्यायालयानं दिले

त्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी याचिका दाखल केल्या आहेत कडकनाथ पोल्टी कडकनाथ गैरव्यवहार प्रकरणी काल पोलीसांनी संबंधित क्क्क्टपालन कंपनीत काम करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली राज्याच्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांनी या कंपनीविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे पालन करुन या व्यवसायातून करोडो रुपये मिळवून देण्याचं अमिष दाखवल्याचा कंपनी मालकांवर आरोप आहे

या सर्व बालकांवर उपचार सुरू आहेत असं आदिवासी कल्याण विषयक राज्य समितीचे प्रमुख आमदार विवेक पंडित यांनी सांगितलं म्यच्यअल फंड म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं भारतीय पत मानांकन संस्थेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं

धरमशाला इथला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता तिसरा सामना येत्या रविवारी बंगळूरू मध्ये होणार आहे हवामान गेले दोन दिवस पाऊस आता काहिसा ओसरतो आहे असं वाटू लागलं होतं पण आज पुन्हा विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा वेधशाळेन दिला आहे मराठवाङ्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे